मागणी कोरोनाग्रस्तांच्या गृह अलगीकरणा ऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्या

आपत्ती प्रतिसाद निधीतला केंद्राच्या वाट्याचा पहिला हप्ताही ठाकरे यांनी मागितला आहे

अशा परिस्थितीत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा चिंतेची बाब आहे त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ऑक्सिजनची वाहतूक हवाई मार्गे होण्यासाठी कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात केली आहे रेमडीसीव्हीर औषधांच्या निर्यातदारांना हे औषध स्थानिक बाजारपेठेत विकण्यासाठी कायमस्वरूपी परवाने देण्याची त्यांनी मागणी केली आहे

ट्टोपे बैठक राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा ऑक्सिजन रेमडीसीवीरचं व्यवस्थापन तसंच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा पॉझीटिव्ह रुग्णांच्या गृह अलगीकरणा ऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्या जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणांना दिले आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य संचालक सहसंचालक विभागीय उपसंचालक जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आढावा बैठक घेतली टाळेबंदी आढावा राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या टाळेबंदीला लोक जुमानत नसल्याचं काल अनेक ठिकाणी दिसून आलं या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानं ब्रेक द चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले आहेत निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला या बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते

त्यामुळे मोठ्या रुग्णालयांनी स्वतःचा ऑक्सीजन प्लांट सुरू करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे नागपूरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोविड सेंटरचं उद्घाटन गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते झालं

पणे मनपा अँप पुणे शहरात गृह विलगिकरणात अर्थात होम आयसोलेशन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पूणे महापालिकेने एक अॅप विकसित केले आहे ऐक्या या विषयाची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून या एप मुळे रूग्णाची ऑक्सिजन पातळी ताप आदीची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला समजणार आहे त्यानुसार उपचार आणि मार्गदर्शन करणे सोपे होणार आहे

गृह विलगीकरणामध्ये राहणाऱ्या रुग्णांना मोबाईलवर हे अॅप डाउनलोड करणं बंधनकारक राहणार आहे या अॅपमध्ये रूग्णाची ऑक्सिजन लेव्हल तापमान आणि अन्य काही त्रास होत असेल त्याची नोंद रुग्णांने अथवा त्याच्या नातेवाईकाने करणे बंधनकारक राहणार आहे रुग्णांची अॅक्सिजन लेवल कमी झाल्याचं अथवा ताप आणि अन्य लक्षणे दिसल्यास महापालिकेच्या डॅशबोर्डवर समजणार आहे तसंच कोरोना रुग्ण बाहेर गेल्यास त्याचीही माहिती डॅशबोर्ड वर दिसणार आहे गृह विलगीकरणात असणाऱ्या हजारो रुग्णांवर लक्ष ठेवणे आता महापालिकेला या एपच्या माध्यमातून शक्य होणार आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे कारागृहात कोरोना राज्यभरातील काही कारागृहातून पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग सुरु झाला असून त्याला आळा घालण्यासाठी कैद्यांचं लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे

शहरातली सर्व रुग्णालयं रुग्णांनी ओसंडून चालली असून खाटा मिळणे कठीण होत आहे

व्हेंटीलेटर पूणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध संस्था आणि संघटनांतर्फे शासकीय आरोग्य केंद्रांना देण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स नाममात्र भाडेतत्वावर खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाणार असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील कोरोनाच्या गभीर रुग्णांना होणार आहे ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध सामाजिक संघटनांकडून व्हेन्टिलेटर्स भेट स्वरूपात देण्यात आले आहेत मात्र त्यांचा वापर करण्यासाठीचं प्रशिक्षित मनुष्यबळ संबंधित आरोग्य केंद्रात नसल्यानं त्यांचा वापर होऊ शकलेला नाही